महत्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याकरिता केंद्रानं मागवले प्रस्ताव

जानेवारीमध्ये पुण्यातील एका प्रयोगशाळेच्या माध्यमातून भारतानं चाचण्यांना सुरुवात केली होती त्यानंतर नऊ महिन्यात देशानं हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे

केंद्र सरकारच्या तपासणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी उपयोग केला जात असल्यानं भारताला हा टप्पा गाठणं शक्य झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे मोदी संयुक्त राष्ट्रांतर्फे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून चालविण्यात येणारी अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफ

जगभरातील गरीब दुबळ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील आणि दोन वेळेच्या पोटभर अन्नाचीही भ्रांत असणाऱ्या करोडो लोकांसाठी संघटनेनं केलेलं कार्य अतुलनीय असून भारताचं या संघटनेबरोबरचे नाते जुने आणि दृढ आहे भूक आणि कुपोषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेला भारत कृषी आणि पोषण या बाबींना सर्वाधिक प्राधान्य देतो हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे असं भारतानं म्हटलं आहे

या नव्या प्रजातीं विविध भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या संयोगातून करण्यात आल्या असून त्यामुळे भारतीयांच्या नेहमीच्या आहारातील थाळी पोषक थाळीमध्ये बदलणार आहे आगामी काळात अन्नधान्याच्या या प्रजातींचा अंतर्भाव विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये केला जाणार असून अंगणवाड्या आणि शाळांमधील माध्यान्ह भोजनासाठी त्याचा उपयोग होणार आहे कुपोषणमुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे उपयुक्त असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे बिहार निवडणूक बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे

त्यासाठी सर्वत्र उमेदवार आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरु आहे भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि सुशीलकुमार मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या

नड्डा यांच्या प्रचारसभा होणार आहेत संयुक्त जनता दलाचे मुख्य प्रचारक आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्हर्चुअल रॅलीचा धडाका लावला असून त्यांनी मतदारसंघनिहाय प्रचारावर लक्ष केंद्रित केलं आहे दुसरीकडे महागठबंधनच्या गोटात अद्याप सामसूमच आहे त्यांनी प्रचाराला औपचारिक प्रारंभही केलेला नाही कम्युनिस्ट पक्षाचे दीपांकर भट्टाचार्य एकटेच रॅलीजना संबोधित करत खिंड लढवताना दिसत आहेत

सरकारी आस्थांपनांसह सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग राज्यांच्या वीज वितरण कंपन्या इंधन कंपन्या आणि याचसारख्या अन्य खाजगी कंपन्यांकडून अवजड उद्योग मंत्रालयानं हे प्रस्ताव मागवले आहेत इलेक्ट्रीक वाहनांसाठीच्या फेम योजनेच्या द्सऱ्या टप्प्यात भांडवली अनुदानाद्वारे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारुन इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जाणार आहे प्रामुख्यानं सार्वजनिक आणि भाडेतत्त्वावरील वाहनांसाठी ही योजना राबवण्यावर सरकारचा भर आहे नायड् देशाच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे तेलंगण कर्नाटक आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांच्या काही भागामध्ये गेले काही दिवस सातत्यानं पाऊस होत आहे त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या हानीमुळे आपल्याला अत्यंत दुःख झालं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना असल्याचं नायडू यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे नागरिकांनी अशा आपत्तीमध्ये सतर्क राहावं आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही नायडू यांनी केलं आहे रेहमान वंगबधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तयार केली असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल त्याचप्रमाणे बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित चित्रपटही तयार होत असून दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होतील असं बांगलादेशचे माहितीमंत्री डॉक्टर हसन मेहमूद यांनी काल ढाका इथं सांगितलं भारताचे बांगलादेशमधील नवनियुक्त उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांनी काल ढाका इथं मेहमूद यांची सदिच्छा भेट घेतली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते सर्वोच्च न्यायालय भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची तातडीची आवश्यकता आहे विशेषतः जेव्हा माध्यमं वर्जित क्षेत्रातही हस्तक्षेप करत आहेत अशा काळात याची सर्वाधिक गरज आहे असं मत महाधिवक्ता के

वेणूगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केलं आरोपीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला असताना दूरचित्रवाणी वाहिन्या आरोपीच्या व्हॉटस ऍपवरील खाजगी संभाषण प्रसारित करत आहेत यामुळे आरोपीबाबत पूर्वग्रह तयार होऊ शकतो जो न्यायव्यवस्थेसाठी घातक आहे असंही वेणूगोपाल यांनी सांगितलं सध्या भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं

नाणेनिधी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अद्यापही आर्थिक महामंदीची स्थिती असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे जून महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजाइतकी परिस्थिती गंभीर नसली तरी धोका अधिक असल्याचा इशारा नाणेनिधीनं दिला आहे

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर पाकिस्तानची पुन्हा निवड झाली आहे तिथल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी विरोध दर्शवला असतानाही सर्वोच्च मतांनी पाकिस्तानची आशिया प्रशांत क्षेत्रासाठी निवड झाली आहे